यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते काही प्रकल्पांची पायाभरणी होणार आहे तर काही प्रकल्पांचं उदघाटनही प्रधानमंत्री करतील मणिपूरमध्ये मोरेहा इथल्या एकात्मिक तपास चौकी सह दोलाईथाबी बॅरेज प्रकल्प सावोबंग इथं उभारण्यात आलेलं अन्नधान्य गोदाम थंगलमधल्या पर्यावरण पर्यटन परिसरासह अनेक पाणीपुरवठा प्रकल्पांचा यात समावेश आहे

तसंच इंफाळ मध्ये असलेल्या धनमंजुरी विद्यापीठाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांची पायाभरणी ही प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे

रामजन्मभूमी बाबरी मशीद जमीन मालकी हक्काच्या वादासंदर्भात विविध याविकांची आज सुनावणी होणार होती

मात्र सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई आणि न्यायमूर्ती एस के कौल यांच्या पीठानं ही सुनावणी पुढे ढकलली

शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित झाला होता यासंदर्भात सभागृहात चर्घेला अनुमती द्यावी यासाठी काही महिला सदस्यांनी आपली भेट घेतल्याचं राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी यापूर्वी सांगितलं संसदेतल्या अण्णाद्रमुक आणि तेलगु देसम पक्षाच्या सदस्यांचं निलंबन रद्द करायची आपली तयारी आहे मात्र सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यासाठी सहमती दर्शवली पाहिजे असं लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी आज सांगितलं या सदस्यांना वारंवार सूचना देऊनही गेले कित्येक दिवस ते हौद्यात उतरुन सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणत होते त्यामुळे नाईलाजाने निलंबनाचा निर्णय घ्यावा लागल्या असं त्या म्हणाल्या तत्पूर्वी अण्णाद्रमुकचे खासदार आणि लोकसभेचे उपसभापती एम थंबीदुराई यांनी शून्य प्रहरात निलंबनाचा मुद्दा सभागृहात मांडला दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छपाईबाबत केंद्रसरकारनं अलीकडे कोणताही निर्णय घेतलेला नाही असं केंद्रसरकारनं स्पष्ट केलं आहे नोटांची छपाई ही नेहमीच आवश्यकतेनुसार केली जाते असं स्पष्टीकरण आर्थिक व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी ट्विटवर दिलं आहे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

बर्ड फ्लू च्या नियंत्रणासाठी जिल्ह्यात दुसऱ्यांदा कोंबङ्याना मारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं जिल्हा दंडाधिकारी आनंद शर्मा यांनी सांगितलं

आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत या राजीनाम्यामागचं कारण स्पष्ट करण्यात येईल अशी माहिती फुल्का यांनी ट्वीट करून दिली आहे

सर्वांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिण्याच्या दिशेनं उचललेल्या पावलांबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि आरोग्यमंत्री जगत प्रकाश नङ्डा यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची त्यांनी प्रशंसा केली आहे अंटार्क्टिकामधलं माउंट विन्सन हे सर्वोच्च शिखर सर केल्याबद्दल दिव्यांग गिर्यारोहक अरुणिमा सिन्हा हिचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं आहे हे शिखर सर करणारी ती जगातली पहिली दिव्यांग महिला ठरली आहे अरुणिमानं यशाचं नवं शिखर सर केलं आहे आणि आपले कष्ट आणि चिकाटीच्या यांच्या जोरावर स्वतःचा वेगळा ठसा निर्माण करणारी अरुणिमा भारताचा अभिमान आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ट्वीट केलं आहे पाबुक हे चक्रीवादळ उद्या दुपारपूर्वी अंदमानच्या समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे त्यानंतर ते रविवारी संध्याकाळच्या सुमाराला ते अंदमान बेटं ओलांडण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामानशास्त्र विभागानं सांगितलं आहे या वादळाच्या प्रभावामुळे उद्या संध्याकाळी अंदमान बेटांवर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे

केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाच्या तिस या राष्ट्रीय उद्योजकता पुरस्कराचं वितरण आज नवी दिल्लीत होणार आहे पहिल्या युवा आणि उत्कृष्ट कामगिरी असणारे उद्योजक तसंच उद्योजकतेला पुरक वातावरण निर्माण करण्यासाठी प्रत्यनशील व्यक्तींना या पुरस्कारांनी गौरवलं जाणार आहे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

राफेल लढाऊविमानांच्या खरेदीप्रक्रियेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विचार विनिमय किंवा चर्चा न करता मूळ किंमत वाढवली असा आरोप काँग्रेसनं केला आहे प्रधानमंत्र्यांच्या या एकतर्फी निर्णयामुळे सरकारी तिजोरीचं प्रचंड नुकसान झालं आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे

प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना सौभाग्य योजनेअंतर्गत अरुणाचल प्रदेशातल्या पूर्व सियांग जिल्ह्यात शंभर टक्के विद्युतीकरण झालं आहे राज्याच्या ऊर्जा विभागांनं ही माहिती दिली

उत्तर अफगाणिस्तानातल्या सुरक्षा तपासणी चौक्यांवर झालेल्या निर्दयी आणि भ्याड हल्ल्यांचा संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेनं तीव्र निषेध केला आहे या दहशतवादी हल्ल्यांमध्ये सहभागी असलेल्यांना आणि त्यांना पाठबळ पुरवणाऱ्यांन कठोर शिक्षा झाली पाहिजे असं संयुक राष्ट्रांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात काल भाजपा संसदीय मंडळाची बैठक झाली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यासह भाजपाचे अन्य वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते खाद्यपदार्थ उद्योजकांना पॅकेजिंग च्या नव्या नियमांचं पालन करावं लागेल असं खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने म्हटलं आहे

देशाची ऊर्जेची गरज पूर्ण करण्यासाठी वीज प्रकल्पांच्या कोळसा साठ्यात आणि कोळसा पुखठ्यात सरकारनं वाढ केली आहे